महाराष्ट्र क्युबेकमध्ये आर्थिक सहकार्य करार

आणीबाणीः आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याबाबत धोरण ठरवण्यासाठी एक उपसमितीची नेमली आहे या समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसंच अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते या योजनेसाठी काही निकषही ठरवले असून याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर केली जाणार आहे बियाणेः खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे म्बलक प्रमाणात बियाणे आणि खतं उपलब्ध असून शेतकऱ्यांच्या गरजेन्सार त्याचा प्रवठा केला जाईल अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिली खरीप हंगामासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते पीक विम्यासाठी नोंदणी सुरु झाली असून शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं

कॅनडा करारः महाराष्ट्र आणि कॅनडाचा क्य्बेक प्रांत यांच्यात काल माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान हवाई तंत्रज्ञान ऊर्जा कृत्रिम बुध्दीमता आणि आदिवासी कल्याण या क्षेत्रातील सहकार्याबाबत महत्वपूर्ण सामंजस्य करार झाले म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्यूबेकचे पंतप्रधान फिलिप क्यूलार्ड यांनी या करारांवर स्वाक्षरी केली त्याचबरोबर निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या उद्योगानं महाराष्ट्रात ग्रंतवणूक करायची तयारी दाखवली आहे समितीः म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अन्पस्थितीत गरज निर्माण झाल्यास काही तातडीचे निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं तीन मंत्र्यांची समिती नियुक्त केली आहे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील अर्थमंत्री स्धीर म्नगंटीवार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा या समितीमध्ये समावेश आहे

मुख्यमंत्री सध्या परदेश दौ यावर असल्यानं हा आदेश काढण्यात आला आहे

नवी दिल्ली इथं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले

यामध्ये सहायक कमांडंट पदावरील अधिका याचाही समावेश आहे गोळीबारात अन्य तीन जण जखमी झाले असल्याचंही बीएसएफच्या सूत्रांनी सांगितलं अंत्यसंस्कारः आध्यात्मिक ग्रू भय्य् महाराज यांच्या पार्थिव देहावर काल इंदूर इथल्या म्क्तिधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी त्यांचा पार्थिव देह सूर्योदय आश्रमात अंत्यदर्शनासाठी ठेवला होता त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती

काल मुंबईत मुलुंड इथं अठ्ठ्याणवाव्या आखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उदघाटन आळेकर यांच्या हस्ते झालं त्या वेळी ते बोलत होते प्रायोगिक कलांचं व्यावसायिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं आणि ती अधिक व्यावासायिक व्हावी अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली संगीत नाटक हे कलाकारांच्या मनमानीम्ळे बिघडत गेलं आणि दोष नाटकांवर आला अशी खंत व्यक्त करत या प्ढे जिथं संगीत शिकवलं जातं तिथेच संगीत नाटक शिकवलं जावं अशी अपेक्षा या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली नाट्यगृहांच्या प्रश्नाबाबत हात टेकले खेड्यांमध्न नाटक पोहोचावं यासाठी प्रयत्न केले पण अपयश आलं अशी खंत मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांनी व्यक्त केली मोठ्या प्रमाणात नाट्यनिर्मिती होत असलेल्या म्ंबईची खरी ओळख ही नाट्यनगरी म्हणून आहे असं मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेनं आयोजित केलेल्या या नाट्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या सह ज्येष्ठ नेते शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते काल द्रपारी निघालेल्या नाट्यदिंडीमध्ये जब्बार पटेल भारत जाधव शरद पोंक्षे स्कन्या क्लकर्णी या सह अनेक रंगकर्मी सहभागी झाले होते

यामध्ये बाल नाट्य प्रायोगिक नाटक परिसंवाद संगीत बारी असे विविध कार्यक्रम होत आहेत मुंबईकर आणि राज्यातल्या रसिकांनी मोठी गर्दी या नाट्य संमेलनाला केली आहे व्हॉईस कास्ट रायगडः रायगड जिल्ह्यातील भात लागवडीचं क्षेत्र गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घटलं आहे त्यामुळे भाताचं कोठार ही रायगडची ओळख इतिहासजमा होते की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे याबाबतची अधिक माहितीः वाढते नागरिकरण औदयोगिक प्रकल्पांसाठी होत असलेले जमिनीचे संपादन सिंचनाच्या साधनांचा अभाव मज्रांच्या आणि अन्य अडचणींमुळे नव्या पिढीचा शेतीबददलची उदासिनता वाढत चालली असल्याने रायगड जिल्ह्यात भात लागवडी खालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे काही वर्षापूर्वी जिल्हयात दीड लाख हेक्टरवर भाताची लागवड होत असे

जिल्हयात केवळ सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असल्याने बहतेक क्षेत्र कोरडवाहच असल्याने या सर्वाचा परिणाम भाताच्या उत्पादनावर होत असल्याने भाताचे कोठार ही रायगडची ओळख इतिहास जमा होते की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे

वाशीमः डिजिटल सातबारा प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यानं चांगली कामगिरी केली आहे

प्ण्यातील बी

या संपाला पाठींबा म्हणून ससूनमधल्या डॉक्टरांनी रक्तदान शिबीर आयोजित केल्याची माहिती डॉ केतन देशमुख यांनी काल दिली आकाशवाणी बैठकः आकाशवाणी पुणे केंद्राच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक काल पृण्यातल्या कृषी महाविदयालयात झाली यावेळी आगामी तीन महिन्यातील कार्यक्रमाबाबत चर्चा करून त्यांना अंतिम रूप देण्यात आलं आकाशवाणी प्णे केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पुणे सातारा सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यातील प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते हवामानः मोसमी वाऱ्यांचा जोर ओसरल्यानं अपेक्षेप्रमाणेच राज्यातलं पाऊसमान घटलं आहे काल दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी किरकोळ सरींनी हजेरी लावली पाऊस फारसा नाही पण हवा दमट त्यामुळे उकाडा वाढला आहे आज दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी तर उत्तर कोकण आणि विदर्भात त्रळक ठिकाणी किरकोळ पाऊस अपेक्षित आहे